या समितीची बैठक काल नवी दिल्लीत झाली त्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी त्यांच्या लशींच्या आपत्कालीन वापराबाबत केलेल्या अर्जांचा आढावा घेण्यात आला अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली देशात आणि देशाबाहेर सुरू असलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून मिळालेला स्रक्षितता परिणामकारकता आणि रोगप्रतिबंधात्मक माहितीचा तपशील सादर करावा अशा विविध नियामक अटी या समितीनं सिरम इन्स्टिट्यूटला घातल्या आहेत याबाबत अंतिम निर्णय औषध महानियंत्रक घेणार आहेत कोविड डाय रन देशात आजपासून सुरू होणाऱ्या कोविड लसीकरणाच्या रंगीत तालमीच्या तयारीचा आढावा काल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला या मोहिमेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून व्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत राज्यात पुणे नागपूर जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे कोरोना लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून केंद्र सरकारनं मान्यता देताच कोणत्याही क्षणी लसीकरण सुरुवात करता येऊ शकतं अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली हिंगोली इथं एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते

ब्रिटनमध्ये कोरोनाचा रचना बदललेला विषाणू आढळन आल्यामुळं ही सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता मर्यादित स्वरूपात ही सेवा सुरू करण्यात येत असल्याचं विमानवाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितलं

मालवाहू विमानांची उड्डाणंही दर आठवड्याला पंधरापुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहेत असं त्यांनी सांगितलं सेवा बजावताना अपंगत्व सेवा बजावताना शारीरिक अपंगत्व आल्यास आणि त्यावर मात करून ते सेवेत कायम राहिल्यास देण्यात येणारी भरपाई सर्वच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं काल जाहीर केला कर्मचारी सावर्जनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्रसिंह यांनी ही घोषणा केली विशेषतः केंद्रीय राखीव पोलिस दल सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांमध्ये कठीण परिस्थितीत काम करावं लागत असल्यानं या दलांमधल्या तरुण जवानांच्या दृष्टीनं नवीन घोषणा लाभदायी ठरेल असं जितेंद्रसिंह यांनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नियम सोपे करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आयआयएम पायाभरणी मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशामधल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या शिक्षण संकुलाची आज दूरदृश्य प्रणालीद्वारे पायाभरणी करणार आहेत ओडिशाचे राज्यपाल प्राध्यापक गणेशी लाल मुख्यमंत्री नवीन पटनाईक उपस्थित राहणार आहेत या संकुलासाठी ओडिशा सरकारनं दोनशे एकर जागा दिली असून प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे हे संकुल अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण आणि पर्यावरणपूरक असेल

नवीन वर्षाच्या प्रारंभीच झालेल्या या मतदानात संसद सदस्यांनी अध्यक्षांच्या नकाराधिकाराच्या विरोधात जाण्याची दुर्मिळ घटना घडली

चीन तैवान संबंध चीन आणि तैवान यांच्यातले सामुद्रधुनीविषयक संबंध हा फक्त दोन देशांमधला भाग नसून संपूर्ण जगाच्या दृष्टीनं तो महत्त्वाचा आहे असं तैवानचे अध्यक्ष त्साई इंग वेन यांनी काल सांगितलं चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून तैवानमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या घुसखोरीबाबत बोलताना त्यांनी चीननं शांततापूर्ण पद्धतीनं मतभेद दूर करण्याची भूमिका घेतली तरच आम्ही मूल्यांचं पालन करू असा इशारा दिला तैवानची जागतिक राजकारणात महत्त्वाची भूमिका असल्याचं प्रतिपादन करून आम्ही आत्ता आणि भविष्यातही आंतरराष्ट्रीय समुदायाचे सदस्य म्हणूनच काम करू असं त्यांनी स्पष्ट केलं चीन कंपन्या नोंदणी चीनच्या लष्कराशी संबंध असल्याच्या कारणावरून तीन चिनी कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याचं न्यूयॉर्क शेअर बाजारानं म्हटलं आहे चिनी लष्कराशी संबंध असलेल्या कंपन्यांवर अमेरिकी सरकारनं निर्बंध घातले आहेत त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं न्यूयॉर्क शेअर बाजारानं म्हटलं आहे चायना मोबाईल चायना टेलिकॉम आणि चायना युनिकॉम अशी या कंपन्यांनी नावं आहेत काबल हल्ला मत्यदंड काबूल विद्यापीठावरील हल्ल्याचा सूत्रधार मोहंमद आदिल याला अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे अफगाणिस्तानचे गृहमंत्री यांनी ही माहिती दिली या प्रकरणातल्या इतर पाच दहशतवाद्यांनाही विविध स्वरूपाच्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत

अफगाणिस्तानचे उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी या हल्ला तालिबाननं घडवल्याचा आरोप केला होता मात्र तालिबाननं हल्ला आपण केला नसल्याचं म्हटलं होतं शिक्षणतज्ज्ञ कृषी कायदे विविध विद्यापीठं आणि संस्थांमधल्या आठशे शिक्षणतज्ज्ञांनी केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांची प्रशंसा केली आहे शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करू आणि शेतकऱ्यांच्या ताटातलं अन्न हिरावून घेणार नाही अशा केंद्र सरकारनं दिलेल्या ग्वाहीबाबत आम्हाला खात्री असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सरकार आणि शेतकरी या दोन्हींच्या बरोबर असल्याचं या तज्ज्ञांनी म्हटलं असून ते करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं होतं

अर्थव्यवस्था सुधारत असल्यानं आणि करचुकवेगिरी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध कठोर उपाययोजनांमुळं जीएसटी संकलनात वाढ झाल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं आहे भारत हवामान थंडी उत्तर भारतात थंडीची लाट कमी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे पंजाब हरियाना चंडीगड दिल्ली तसंच उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडचा भाग आणि राजस्थानचा उत्तरेकडचा भाग इथं पुढच्या तीन दिवसांमध्ये तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसची वाढ होईल असं विभागानं म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये मात्र प्ढच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता असल्याचं अंदाजात नमूद करण्यात आलं आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार